आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आज साजरा करण्यात येत आहे

यावेळी आंध्र प्रदेश ओडिशा ासक्कोम आण अरुणाचल प्रदेश या चार राज्यातील विधानसभा विनवडणूकांची देखील मतमोजणी होणार आहे राज्यात चार टप्यात र्निवडणुका घेण्यात आल्या होत्या

निवडणूक निराक्षक यांच्या देखरेखीखालां मतमोजणी होणार आहे भारत र्निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूण तयारी झाला आहे मतमोजणीसाठी अधिकारी आीण कमचारी वगाची निय्कती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे राज्यात मतदानासाठी प्रथमच व्होव्होपॅटचा वापर करण्यात आला आहे

नागपूर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टाचे नेते आर्गण केन्द्रीय मंत्री र्गितीन गडकरी चंद्रपूर मध्ये केन्द्रीय गृह राज्यमंत्री हंसराज र्रीहर वधा मतदार संघातून रामदास तडस अकोला मतदार संघातून संजय धोत्रे गर्डाचरोलो मतदार संघातून अशोक नेते भंडारा गोंदिया मतदार संघातून अशोक मढे तर यवतमाळ इथून र्षाशवसेनेचे उमेदवार भावना गवळी बुलढाणा मतदार संघातून प्रताप जाधव रामटेकमधून कृपाल तुमाने अमरावती मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचं राजकोय भावतव्य उद्या ठरणार आहे नागपूर मधून कांग्रेस पक्षाचे नाना पटोले रामटेक मधून किशोर गर्जाभये वधा मधून चारुलता टोकस यवतमाळ मतदार संघातून मार्गणकराव ठाकरे चंद्रपूर मधून बाळू धानोरकर गर्डाचरोला मधून नामदेव उसडी अकोला मधून हिदायतुल्ला पटेल तर भंडारा गोंदिया मतदार संघातून राष्ट्रवादो पक्षाचे नाना पंचबुधे यांचही र्भावतव्य उदया ठरेल अकोला लोकसभा मतदार संघात वींचत बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आर्गाण अमरावती लोकसभा मतदार संघातून कॉग्रेस आर्गाण राष्ट्रावादो कॉग्रेस पार्टाच्या सर्माथित उमेदवार नवनीत राणा यांचंही राजकोय र्भावतव्य उदया निश्चित होईल र्विदभातील मतदारसंघांमध्ये उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन स्तरावर सज्जता ठेवण्यात आलों असल्याचं आमच्या प्रार्तानधीनं कळवलं आहे भंडारा गोर्दिया गर्डीचरोलो र्चमूर अमरावती अकोला चंद्रपूर बुलढाणा या सवच रठिकाणी वेळापत्रक ठरवण्यात आलं असून तांत्रिक चमू सज्ज ठेवण्यात आलां आहे र्आतीरक्त पयवेक्षक सूक्ष्म निरोक्षक आणि अन्य सहायक चमू अशी व्यापक व्यवस्था मतमोजणीच्या ाठकाणी करण्यात आलां आहे

अन्यत्र देखील चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलो असून फेरोोनहाय र्मिकाल कळू शकणार आहेत

या उपग्रहानं पाठवलेला माहती कृषी वन आणण आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपय्क्त ठरणार आहे इस्त्रोच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपराष्ट्रपती एम

प्रत्येक नार्गारकानं नैर्सागक संसाधनांच्या संवधनाचा प्रयत्न केला पर्याहजे आर्गण जैर्वार्वावधतेचं संरक्षण करणं र्आण पयावरणाचं संतुलन राखणं या बाबींचं महत्त्व मुलांना शिकवलं पर्याहजे असं उपराष्ट्रपती एम

लोकांनी निसगावर प्रेम करायला हवं आणि निसगासोबत जगायला हवं असंहो उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे जैर्वावधता दिवस आज नागपूर इथल्या वनामती सभागृहात राज्यस्तरावरील कायक्रम घेऊन साजरा करण्यात आला

देशांतगत खप आर्मण ग्रंतवण्कोतल्या मजब्रतीम्रळ हे शक्य होणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे जगातल्या अनेक र्विकसनशील देशांच्या अथव्यवस्था कमक्वत झाल्या आहेत मात्र भारतीय अथव्यवस्थेचा वृद्धीदर मजबूत रााहला आहे असं या अहवालात म्हटलं आहे सर्वसमावेशक सहकारी आणि शाश्वत सुरक्षेसाठी भारत शांघाई सहकारी संघटना अर्थात एससीओशी सहकार्य वृद्धिंगत करण्यास सदैव कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री स्रषमा स्वराज यांनी म्हटलं आहे किरगिझस्थानमधील बिश्केक इथं आयोजित एससीओच्या परराष्ट्र मंत्री परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना त्या आज बोलत होत्या आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्ग चाबहार बंदर अश्गाबाट करार आणि भारत म्यानमार थायलंड त्रिदेशीय महामार्ग यांच्यातील सहभागातून भारताची प्रादेशिक सहसंबंधातील कटिबद्धता दिसून येत असल्याचं त्या म्हणाल्या कृषी औषधं माहिती तंत्रज्ञान अवकाश भांडवल आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत भारत आपलं कौशल्य इतर एससीओ सदस्यांना देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशाच्या सुरक्षेबाबतची आव्हानं दिवर्सादवस वाढत असून आगामी दिवसांत देशाच्या सीमांच्या स्रक्षेमध्ये आर्धुनिक तंत्रज्ञानाची मुख्य भूमिका असेल असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी म्हटलं आहे

भारताचं सीमा सुरक्षा दल हे जगातलं सवात मोठं सुरक्षा दल आहे आर्गण या दलाची कार्मागरां आंतशय उच्च दजाची आहे अशा शब्दात डोवल यांनी यावेळी सीमा सुरक्षा दलाची प्रशंसा केला

आसामच्या जमुना बोरो अन्क्राशता बोरो आणि प्विलावो बसुमातारी यांनी देखील उपांत्य फेरो गाठली आहे

यवतमाळच्या वेकोलों वणी क्षेत्राच्या कैलास नगर वसाहतीत शौचालयाचे गटार साफ करतांना दोन सफाई कामगारांचा ग्रदमरून मृत्यू झाला मृत व्यक्ती वेकोलॉ कंत्राटदाराकडे कामाला होते

विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे